आग लागलेल्या इमारतीची आज त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना कंपनीनं मदत जाहीर केली असून आणखी काही लागल्यास राज्य सरकार ते करेल असं ते म्हणाले कोरोनाचा प्राद्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनी अधिक सतर्क राहून दक्षता नियमांचं पालन केलं पाहिजे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अधिकाधिक चाचण्या कराव्या आणि बाधित व्यक्तींच्या निकट संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या लवकरात लवकर व्हाव्या अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्ण्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत आढावा घेताना केल्या प्ण्यातील विधानभवन सभागृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ही बैठक घेण्यात आली

त्यामुळे आता ग्रामीण भागातील सुविधांबाबतच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे

त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना वळी पडू नये तसंच म्हाडाच्या योजनेत घर मिळवून देणाऱ्या दलालांविरुध्द संबंधित विभागाचे मंत्री पोलीस विभाग म्हाडा कार्यालय यांच्याकडे तक्रार करावी असं आवाहन उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी आज केलं नेहरू मेमोरियल सभागृहात झालेल्या म्हाडातील प्णे विभागाच्या विविध योजनेतील सदनिकांच्या सोडतीच्या ऑनलाइन उद्घाटन समारंभात ते बोलत होते

त्यामुळे यंदाची शिवजयंतीही साधेपणानं साजरी करण्यात यावी असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस इथे शिवजयंती उत्सव आढावा बैठकीत केलं

कोरोना संकटाच्या काळात कोरोना योद्ध्यांनी जीवाची बाजी लावून केलेलं काम हे अतुलनीय आहे या योद्ध्यांचं समाजावर मोठं ऋण आहे अशा शब्दात खासदार गिरीश बापट यांनी आपल्या भावना आज प्ण्यात कोरोना योद्ध्यांच्या सत्कार समारंभात व्यक्त केल्या

जिल्ह्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांच्याबरोबर आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापौरांनी दिली

स्विस लीग पद्धतीने सात फेऱ्या होतील

दोन्ही गटातील विजेत्यांना आणि उपविजेत्यांना रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र देण्यात येतील तसंच तीन ते सहा क्रमांकाच्या विजेत्यांनाही रोख पारितोषिके असतील

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत